नाशिक महापालिकेनं खासगी रूग्णालयांच्या बिलांची तपासणी करून सुमारे अडीच कोटी रूपये रूग्णांच्या नातेवाईकांना केले परत पटोले नागपर कोरोनामुळे बाधित रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांवर तात्काळ उपचार करणं गरजेचं आहे त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपुरात दिले यासाठी आपण स्वतःही पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात मृत्यू दर का वाढला याचा आढावा पटोले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला त्यावेळी ते बोलत होते सप्टेंबरच्या मध्यात मृत्यू दर वाढला होता आता तो कमी होत आहे

विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो मेडिकल आणि एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पटोले यांनी यावेळी दिले

त्यासाठी काल आचारसंहिता जारी करण्यात आली काय आहे ही आचार संहिता ते स्पष्ट करणारा हा वृत्तांत हॉटेलं सुरू होणार असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपहारगृहात फक्त शिजवलेले अन्नपदार्थ ग्राहकांना द्यावेत कच्चे आणि थंड पदार्थ असलेले सॅलडसारखे पदार्थ मेन्यू कार्ड मध्ये नसावेत असं आज जारी केलेल्या एसओपी मध्ये नमूद करण्यात आलं आहे उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारावरच ताप सर्दी खोकला अशा कोरोनाच्या लक्षणांची तपासणी करण्यात यावी कोणतीही लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश यावा फक्त खातानाच तोंडावरचा मारूक बाजूला करण्याची परवानगी असून अन्य वेळेला मास्क लावणं बंधनकारक आहे उपाहारगृहाबाहेर प्रतीक्षा करताना ग्राहकांनी शारीरिक अंतराचं पालन करावं उपाहारगृहांत हॅन्ड सॅनिटायझर ठेवणं अनिवार्य आहे देयकाचे पैसे रोखीनें देण्याऐवजी डिजिटल पेमेन्टला प्राधान्य द्यावं रोखीने व्यवहार करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रमाणित कार्यप्रणालीत देण्यात आल्या आहेत उपाहारगृहाचं फर्निचर रेस्ट रूम आणि हात धृण्याची जागा वेळोवेळी स्वच्छ करावी काउंटरवर ग्राहकांशी संवाद साधताना मध्ये काचेचा अडसर असावं उपाहारगृहात प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग वेगळे असावेत सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत

याबद्दल बेस्ट लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून टपाल खात्याला हेल्थगिरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे इंडिया ट्रडे तर्फे गांधी जयंतीला टपाल खात्याला हा पुरस्कार देण्यात आला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी या पुरस्कारची घोषणा केली कोरोनासारख्या संकट काळात टपाल कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पत्र पार्सल मनीऑर्डर औषधं सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं त्यामुळे टपाल विभाग कौतुकास पात्र आहे असं डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टपाल खात्याला शुभेच्छा दिल्या आहेत टाळेबंदीच्या काळात टपाल खात्यानं औषधांसहीत व्हेंटीलेटर पीपीई कीट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले कोकणातून आंबे भाज्या फळं यासह दहा लाख लोकांना जेवणाचे डबे पोहोचवले असं हा पुरस्कार स्वीकारताना टपाल विभागाचे सचिव प्रदीप्तो कुमार बिसोई म्हणाले टपाल खात्यासोबतच इंडियन रेल्वे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्पाईसजेट लिमिटेड आणि ऑल कार्गो लॉजिस्टिक्स् आदींना यावेळी पुरस्कार देण्यात आला सिरो सर्व्हे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनीक आरोग्य विभाग यांच्या वतीनं सिरोसर्वेक्षण करण्यात आलं

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे तसंच सुरक्षित अंतर पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहून स्वाती महाळंक पुणे नाशिक पीटीसी कोरोना बाधीत रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसुली करणाऱ्या खासगी रूग्णालयांच्या बिलांची तपासणी करून नाशिक महापालिकेनं सुमारे अडीच कोटी रूपये रूग्णांच्या नातेवाईकांना परत केले आहेत राज्यशासनाने कोरोना बाधीतांवर उपचारासाठी दर निश्चित केले आहेत

पिंपरी चिंचवड कोरोना गेल्या दोन आठवड्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे महापालिकेनं काल रात्री प्रभाग निहाय आकडेवारी जाहीर केली रुग्ण वाढीच्या वेगला या आठवड्यात काहीसा लगाम बसला आहे नेहरूनगर खराळवाडी इंद्रायणी नगर या प्रभागात सर्वात कमी रुग्ण संख्या आहे पालिकेचा ब प्रभाग वगळता सर्वच प्रभागातील आकडे हजाराच्या आत आहेत

तर जवळपास साडेपाच हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत कोरोनामक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीचा दर मंदावला आहे अशी माहिती काल जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे

रुग्णसंख्येत घट गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे शिवाय रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे

काल कोविडमुळे एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे नियमावली वाशिम जिल्ह्यात टाळेबंदीत शिथिलता देऊन नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे

जनजागुती कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी हिंगोली शहरात सगळ्यांनी मास्क लावणं सॅनिटायझर वापरणं आणि शारिरीक अंतर राखणं बंधनकारक केलं आहे मास्क असल्याशिवाय व्यापारपेठेत द्कानात फिरणे चालणार नाही असं हिंगोली जिल्हा व्यापारी असोसिएशननं ठरवलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल तुम्ही मात्र शक्यतोघरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमर्कार